नागपूर विधान भवनात कायमस्वरुपी कार्यरत विधिमंडळ कक्षाचं उद्घाटन पुणे जिल्ह्यासाठी दहा नवीन पोलिस ठाण्यांना मंजूरी बिनविरोध निवडणुकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गावातच यंदा ग्रामपंचायत निवडणुक होणार ढगाळ वातावरण आणि दमट हवेमुळे ऐन हिवाळ्यात राज्यात उकाडा वाढला चर्चा केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी यांच्यातील चर्चेची सातवी फेरी काल नवी दिल्लीतील विज्ञान भवन इथं पार पडली शेतकरी संघटनांनी कायद्याच्या मसुद्यातील एकेका मुद्यानुसार सविस्तर चर्चा करावी असं सरकारला अपेक्षित होतं मात्र संघटना हे कायदे मागे घ्यावेत याच मुद्यावर अडून बसल्यानं बैठकीत सर्वमान्य तोङगा निघू शकला नाही त्यामुळे आता येत्या आठ तारखेला चर्चेची आठवी फेरी होणार आहे अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली दरम्यान तीन कृषी कायदे शेतकरी हिताबरोबरच देशहिताचेही आहेत याबाबत भारतीय जनता पार्टी राज्यभर जनजागृती करत आहे भारतीय जनता पार्टीच्या लातूर शहर शाखेनं काल माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत या विषयावर प्रबोधन सभा आयोजित केली होती

संयूक महाराष्ट्र निर्मितीनंतर विदर्भासाठी हा दु्सरा ऐतिहासिक क्षण असल्याचे भावपूर्ण उद्वार विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी काल नागपूर इथं काढले विधानमंडळ सचिवालयाच्या नागपूर इथल्या नवीन कक्षाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत संसदीय कामकाज मंत्री अँड अनिल परब क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते

नागपूर करारानुसार महाराष्ट्र विधिमंडळाचं वर्षातलं एक अधिवेशन नागपूर इथं दरवर्षी होत असतं मात्र अधिवेशन संपल्यानंतर नागपूरातून विधानमंडळ सचिवालय पुन्हा मुंबईत इलवलं जातं नाना पटोले यांनी पुढाकार घेत या ठिकाणी वर्षभर कार्यरत असणारा कायस्वरुपी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला नागपूरपाठोपाठ पुणे इथही विधिमंडळाचा अशाच पद्धतीचा कक्ष सुरु करण्यात येईल अशी घोषणाही नाना पटोले यांनी केली नवीन कक्षामुळे वर्षभर काम सुरू राहणार आहे त्यामुळे अधिवेशन ही केवळ औपचारिकता राहणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले विदर्म आपल्या हृदयात असून या नव्या कक्षामुळे हे नातं आणखी घट्ट झालं आहे भविष्यात विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली

वाघोली ऊरळीकांचन नांदेड सिटीबाणेर काळेपडळ आणि खराडी यांच्यासह फुरसूंगी म्हाळूंगे रावेत आणि शिरगाव अशा नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला पूणे जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सुचना पवार यांनी यावेळी पोलीस दलाला दिल्या या बेठकीत पुणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातल्या तीन विभागांचं रुपांतर पाच विभागांमध्ये करण्याला तसंच कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या शिरुरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयालाही मान्यता देण्यात आली पूणे जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून पूणे शहर पोलीस आयुक्रालयाला आणि जिल्हा ग्रामीण पोलीसांना वाहन खरेदीसाठी प्रत्येकी एक कोटी तर पिंपरी चिंचवड पोलीस आयूकालयाला दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही अजित पवार यांनी यावेळी दिली शक्ती महिलांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी शक्ती हा कायदा करण्यात येत आहे हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरता नागरिकांनी आपल्या सूचना सुधारणा पाठवाव्यात असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात आलं आहे

महापालिका मुख्यालयातल्या डॉ पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये दूरदृष्य प्रणाली मार्फत ही निवडणूक घेतली जाईल विद्यमान महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक होत आहे भाजपचे दयाशंकर तिवारी महाविकास आघाडीचे मनोजकुमार गावंडे बहूजन समाज पक्षाचे नरेंद्र वालदे आणि कॉप्रेसचे रमेश पुणेकर यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे बिनविरोध नाहीच बिनविरोध निवडणुकांसाठी राज्यात ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गावातच यंदा ग्रामपंचायतीची निवडणुक होणार आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात काही दिवसांपूर्वी सर्वांनी हजारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचं जाहीर केलं परंतू शेवटपर्यंत एकमत न होऊ शकल्यामुळे राळेगणसिद्धी गावात निवडणूक रंगणार आहे नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार इथेही यंदा निवडणूक होणार आहे

त्यासाठी नगरसह पारनेर तालुक्यातील गावोगावच्या पुढाऱ्यांच्या बैठका घेतल्या त्याला काही प्रमाणात यशही मिळालं आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपट पवार यांचं हिवरेबाजार हे गाव तीस वर्षापासून बिनविरोध होत आहे परंतू यंदा या गावातही निवडणूक होणार आहे पोपटराव पवार सातव्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असून त्यांनाही निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे

त्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंत्रणांना दिले आहेत

यदा नवी दिल्ली किंवा नाशिक या शहरांमध्ये संमेलन होण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे विदर्भ आंदोलन वेगळ्या विदर्भासह विदर्भाला सवलतीच्या दरात वीज मिळावी आणि कोरोना काळातली वीजबिलं माफ व्हावी या मागण्यांसाठी काल विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं उर्जामंत्री नीतीन राऊत यांच्या नागपुरातील घरावर मोर्चा नेण्यात आला

मागण्या मान्य झाल्या नाही तर ऊर्जा मंत्र्यांना धेराव घालण्याचा इशाराही दिला होता काल मोर्चा येणार याची कल्पना असुनही मोर्चेकन्याना भेटण्यासाठी नीतीन राऊत घरी थांबलेच नव्हते त्यामुळे संतप्त मोर्चेकर्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मोर्चाचं नेतृत्व वामनराव चटप राम नेवले आणि रंजना मामर्डे यांनी केलं मोर्चा पोलीसांनी अडवला असता धक्काब्क्की झाल्यानं पोलीसांना सौम्य लाठीमारही करावा लागला

या भेटीत त्यांनी समाजबांधवांचा मेळावा ज्या ठिकाणी घेतला होता त्या ठिकाणी नगरपालिकेनं डॉ

या स्मृतीस्थळाचं प्रेरणाभूमीत रुपांतर करण्याचा निर्धार काल जिल्ह्यातल्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी केला भातांब्रे पक्षांतर लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यात कार्यरत असलेले वंचित बहूजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ अरविंद भातांत्रे यांनी वंचित बहूजन आघाडीला रामराम करून काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख माजी मंत्री दिलीपराव देशमुख उपस्थित होते

विशेष म्हणजे जिल्ह्यातल्या सर्वात मागास समजल्या जाणाऱ्या आणि आदिवासीबहुल लोकसंख्या असलेल्या मानोरा तालुक्यात मुलाच्या जन्मदरापेक्षा मूर्लींचा जन्मदर जास्त आहे वाशिम मोहरी यंदाच्या रब्बी हंगामात वाशिम जिल्ह्यातले अनेक शेतकरी पारंपरिक पिकाला फाटा देत नवनवीन पिकांना प्राधान्य देत आहेत

मृख्यतः पंजाबात मोठ्या प्रमाणात घेण्यात येणाऱ्या या पिकाचं उत्पादन सध्या वाशिम जिल्ह्यातले काही शेतकरी घेत आहेत

सध्या जिल्ह्यात हे पीक फुलांवर आलं असून वाऱ्याबरोबर डोलणारी मोहरीची शेती सुंदर आणि आकर्षक दिसत आहे

त्यात गडचिरोलीच्या करिश्मा माहेबरी हिचाही समावेश होता

किलोमांजारो आफ्रीका खंडातलं किलीमांजारो हे सर्वात उंच शिखर सर करण्याच्या मोहिमेसाठी नंदूरबार जिल्ह्यातल्या आदिवासी कुटुंबातले गियरोहक अनिल वसावे यांना तीन लाख रुपयांच्या रकमेचा प्रतीकात्मक धनादेश काल प्रदान करण्यात आला आदिवासी मंत्री अॅड

सी पाडवी यांनी या रकमेला विशेष मंजुरी दिली असून काल त्यांच्या हस्ते प्रतीकात्मक धनादेश प्रदान करण्यात आला एव्हरेस्टरवीर आणि आंतराष्ट्रीय प्रशिक्षक आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली किलीमांजारो हे शिखर सर करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे

मात्र आर्थिक परिस्थितीमुळे वसावे यांना या मोहिमेसाठी जाणं अशक्य असल्यानं पाडवी यांनी विशेष मंजूरीनं ही रक्कम उपलब्ध करून दिली

विलासकाका उंडाळकर कॉंग्रेसचे जेछ नेते माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर याच्या पार्थिव देहावर काल उंडाळे या त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले उपस्थितांनी साश्र नयनांनी या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला विलासराव पाटील उंडाळकर यांचं काल पहाटे सातारा इथं निधन झालं

त्यांनी राज्याच्या सहकार विधी आणि न्याय तसंच द्ग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं होतं हवामान राज्यातल्या हवामानाबद्दल वेधशाळेचा अंदाज साफ चूकवत काल पावसानं राज्याच्या सर्वच भौगोलिक विभागात तूरळक ठिकाणी हजेरी लावली पावसाचा हा फेरा वेधशाळेला आधी उद्यापासून अपेक्षित होता मात्र गूजरातसह वायव्य भारतात वातावरणातल्या वरच्या स्तरात निर्माण झालेल्या चक्रीय स्थितीमुळे तो अपेक्षेपक्षा लवकर आला आता विदर्भ मराठवाड्यात आज उद्या हवामान काहीसं कोरडं राहील असा अंदाज काल हवामानखात्यानं वर्तवला असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज आणि उद्याही तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे

ढगाळ वातावरण आणि दमट हवेमुळे ऐन हिवाळ्यात संपूर्ण राज्यात उकाडा वाढला असला तरी पूर्वसीमेवर गडचिरोलीत थंडी आहे

कोरोनाविरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विद्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार